सध्या सर्वात जास्त फटका बसलेल्या जिल्ह्यावर सरकारचं लक्ष असून राज्य सरकारांदरम्यान समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे

नीती आयोगाचे सदस्य डॉ

यामुळं हॉटस्पॉट ठरलेल्या या वसाहतीत आज आनंदाचं वातावरण आहे

आता घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी होणार आहे

यात एका महिला पोलीसाचाही समावेश आहे

औरंगाबाद क्विं दोन कोरोनाबाधित महिलांचा आज मृत्यू झाला

लातूर श्वं एका पासष्ट वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

हा रुग्ण नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाला होता संबंधित व्यक्ती आठ दिवसांपूर्वी बिदर श्रून लातूरच्या लेबर कॉलनीत आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना जिल्ह्यात आज सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात काल तीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले

यात कालच मुंबईह्न आलेल्या आणि रुग्णालयात दाखल केलेल्या एका वृद्वाचा मृत्यू झाला

अमरावतीत आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

बुलडाण्यात आज आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे

विलगीकरण कक्ष आणि सर्वसाधारण कक्ष दोन्हीला सरकारी दर लागू राहतील

मुंबईत पक्षाच्या मुख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली राज्यात तिरत्रही पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारनं कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत अशी टीका फडनवीस यांनी केली खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मदत नाही कापूस खरेदी फक्त सीसीआय अर्थात भारतीय कापूस परिषदेकडूनच सुरू आहे राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडनवीस यांनी सांगितलं कोल्हापूर क्रि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं कोरोना प्रादूर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं पोलिसांवरचे हल्ले थांबायला हवेत असंही पाटील म्हणाले औरंगाबाद ॐ खासदार भागवत कराड आमदार अतुल सावे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं सरकारनं या आंदोलनाची दखल घेत सर्वसामान्यांसाठी पक्क्ज जाहीर केलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शिरा सावे यांनी दिला रत्नागिरीत भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करणारे फलक झळकावले सिंधूदूर्ग जिल्ह्यातही भाजपाचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं

नाशिकमध्ये भाजपा मुख्यालयाच्या समोर परस्परांपासून सुरक्षित अंतर राखत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहाभाग दिला

उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत ही घोषणा केली बँकेच्या वित्तधोरण समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते

सहा महिन्यात न भरलेले हप्ते एकत्र करुन वेगळ्या कर्जात रुपांतरित करता येतील

चालू आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर उणे अर्थात शून्याच्या खाली राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे

प्रामुख्यानं बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांना या घसरणीचा फटका बसला

जेष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं आज मुंबईत बोरीवली क्विं वार्धक्यानं निधन झालं

प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ

कामगार कायद्याविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता दादा सामंत यांच्या निधनामुळे कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे नेतृत्व काळाच्या पडाद्याआड गेलं असल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे पाकिस्तान विरनक्रमल एअर लाईन्सचं प्रवासी विमान आज कराची विमान तळावर उतरण्याअगोदर कोसळलं हे विमान लोहारहून कराचीकडे चाललं होतं

सामायिक सेवा केंद्र टपाल कार्यालय आरक्षण केंद्र यात्री तिकीट सुविधा केंद्र आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंट्सच्या माध्यमातूनही आरक्षण सुविधा उपलब्ध आहे

तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रक्तिपैकेट सेवाही सुरु केली आहे या सेवांच्या माध्यमातून टपाल पोहचण्याची वेळ आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या परिचालनावर अवलंबून असेल असं दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे अन्य आंतरराष्ट्रीय पार्सल आणि टपालांसाठी आरक्षणावरील स्थगिती कायम राहील असे ते म्हणाले भारतात कोरोनाबाधितांचं प्रमाण एक लाखात आठ हजार असल्याचा गुजरात समाचार वृत्तपत्राचा दावा सरकारनं फेटाळला आहे या आकडेवारीत तथ्य नसून ती चुकीची असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे काल संध्याकाळपर्यंत देशात हे प्रमाण एक लाखात आठ पूर्णांक तीन दशांश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे ध्वळे जिल्ह्यातला कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज क्ट्बीयांसह घरीच अदा करावी असं आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे यासंदर्भात सत्तार यांनी आज धुळ्यात मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली या प्रतिनिधींनीही शासनाच्या नियमांचं पालन करु असं आश्वासन दिलं आहे

खरेदी प्रक्रियेच्या दरम्यान कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी सर्व सुरक्षाविषयक नियमांचं पालन करावं अशा सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत